जे देश अन्य देशांना सोबत न घेता लसनिर्मिती करुन त्याची साठवणूक करतील त्यांच्यामुळे या साथरोगामुळे उद्भवलेली स्थिती अजून बिघडेल असं सांगत त्या देशांना जगाच्या संयुक्त लस निर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीचा अखेरचा इशारा संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी दिला आहे या रोगाचा सर्वात जास्त धोका ज्या लोकांना आहे त्यांच्यापर्यंत लस पोहोचल्याशिवाय जगाची अर्थव्यवस्था पूर्ववत होणं शक्य नाही असं घेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे

सद्यस्थितीत याच्या शक्यतेसाठी सरकार कोविड चाचणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेणार आहे नीती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल यांनी काल ही माहिती दिली

अन्नधान्य आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत स्थलांतरित कामगारांना आकडेवारीत दाखवल्यापेक्षा कमी धान्य वितरित केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे सगळ्याच स्थलांतरितांची राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अथवा अन्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नोंद नसल्याचं लक्षात घेऊन सरकारनं प्रत्यक्षात ठरल्यापेक्षा जास्त धान्य राज्यांना पुरवल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं म्हटलं आहे

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढत असल्यामुळे अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे सरकारचंही परिस्थितीवर बारकाईन लक्ष असून बाधितांची व्यवस्थित काळजी घेत आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली महाराष्ट्र मुख्यमंत्री कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्वितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे या शिफारशींवर कृती करुन त्याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी काल केल्या महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसंच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली

एका दिवसात रुग्ण बरे होण्याची हा आतापर्यंतची सर्वाधित संख्या आहे

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

अशी नियामक यंत्रणा न राबवता केवळ मार्गदर्शक सूचना देणं म्हणजे या रुग्णालयांना मनमानी कारभार करण्यास मोकळीक दिल्यासारखं आहे असं मत न्यायालयानं काल एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवलं राज्य सरकारचा पथकं अचानक भेट देऊन अशी तपासणी करत असल्याचं उत्तर राज्य सरकारनं दिल्यावर किती वेळा तपासणी केली याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा असं न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं

यासाठीची पथदर्शी योजना रिझर्व्ह बँकेनं काल प्रकाशित केली एटीएम सह व्हाइट लेबल पॉस यंत्रणा आधार क्रमांक आधारित पैशांचे व्यवहार यासारख्या कारणांसाठी ही परवानगी असेल अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेऊन या प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही या कंपन्यांचीच असेल

टोलेजंग इमारतींमुळे जमिनीचा पुरेपूर वापर होईल तसंच जागांच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध होतील असं सरकारचं म्हणणं आहे

महाराष्ट्र उद्योग मंत्री संपूर्ण देशी बनावटीचं विमान तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना महाराष्ट्र सरकार सर्व प्रकारे सहकार्य करेल अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली यादव यांना या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करुन देऊ असं देसाई यांनी वार्ताहरांना सांगितलं आपण बनवलेल्या विमानानं पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा यादव यांनी गेल्या आठवड्यात केला होता इ पास तामिळनाडू मध्ये एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी त्वरित अर्जाची पूर्तता केल्यानंतर हजारो नागरिकांना आत्तापर्यंत ई पास देण्यात आला आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजच्या उद्घाटनाच्या सत्रात भाषण करतील तीन दिवसांच्या या परिषदेत वर्षभरातल्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे

त्याच्याकडून पोलिसांनी काही शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत माली अध्यक्ष राजीनामा माली देशात लष्करी उठाव झाल्यानंतर तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे काल राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर हवेत गोळीबार करुन सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरुन राजीनाम्याची घोषणा केली बायडन अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे जो बायडेन यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून औपचारिकरित्या जाहीर करण्यात आलं आहे उपाध्यक्षपदासाठी याच पक्षाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव यापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे इडोनेशिया भूकंप इंडोनेशियाच्या पश्चिम भागात उथळ समुद्रात आज भूकंपाचे दोन तीव्र धक्के बसले

भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही

नमस्कार